यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अन्य महत्त्वपूर्ण व्यक्ति उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं

महाराष्ट्र प्रदेश कॉंप्रेस समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे

याशिवाय पाच जणांची पहिल्यांदाच कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे यामध्ये नितीन राऊत बसवराज पाटील विश्वजित कदम यशोमती ठाकूर आणि मुझ्झफर हुसेन यांचा समावेश आहे

सी

याबरोबरचं पक्षानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य आठ समित्या स्थापन केल्या आहेत यामध्ये जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना प्रदेश समन्वय समितीचं अध्यक्ष करण्यात आलं आहे तर नाना पटोले यांच्याकडे प्रचार समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे पाकिस्तानी लष्करानं कोणतंही दुःसाहस केलं तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे कारगील युद्धाला वीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात ते काल बोलत होते युद्धतंत्र आता प्रगत झालं असून भविष्यात भारतीय लष्करालाही त्यादृष्टीनं तयारी ठेवावी लागेल अशी सूचना त्यांनी केली इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज इंग्लंडचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे इंग्लंडने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा प्रवेश केला आहे तर न्यूझीलंड दुसऱ्यांदा अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर हा सामना होणार आहे

पुरुष एकेरीत आज आठ वेळचा विजेता स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे गतविजेत्या नोवाक जोकोविचनं स्पेनच्या रॉबर्तो बतिस्ता अगुतला नमवून अंतिम फेरी गाठली तर फेडररनं द्वितीय मानांकित राफेल नदालला हरवून अंतिम फेरी गाठली आहे विद्यापीठ अनुदान आयोग युजीसीनं घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी नेट परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला

सुमारे सात लाख परीक्षार्थीपैकी पन्नास हजार नऊशे पंचेचाळीस उमेदवार सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र झाले आहेत मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दिलेल्या माहितीत एकूण चार हजार सातशे छपन्न उमेदवार ज्यूनिअर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरल्याचं म्हटलं आहे